या राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना वयाची साठ वषें पूर्ण झाल्यानंतर दरमहा तीन हजार रुपये निवृत्तिवेतन मिळेल

प्रधानमंत्री आज अदलज ड्डं अन्नपूर्णा धाम ट्रस्टला भेट देणार असून तिथं उभारल्या जाणा या शिक्षण भवन आणि विद्यार्थी भवनाचं भूमीपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे लोकसभा निवडणुकीसाठी जम्मू कश्मीरमधल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाचं पथक तिथं दोन दिवसांच्या दौ यावर गेलं आहे

वरीष्ठ सनदी आणि पोलीस अधिका यांशीही या पथकानं चर्चा केली आज हे पथक जम्मूला जाणार असून तिथही अशा बक्किा होणार आहेत जम्मू कश्मीरचे मुख्य सचीव आणि पोलीस महासंचालकाशीही ते चर्चा करणार आहेत उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू पराग्वे आणि कोस्टा रिका या दोन देशांच्या आठ दिवसांच्या दौ यावर काल रवाना झाले पराग्वेला भारताच्या उपराष्ट्रपतींची ही पहिलीच भेट आहे

तिथल्या संसदेचे अध्यक्ष सिल्विओ ओव्हलर यांचीही ते भेट घेतील पराग्वेतल्या भारतियांनी आयोजित केलेल्या स्वागत समारंभाला ते उपस्थित राहणार आहेत येत्या बुधवारी उद्योजकांशी संवाद साधल्यानंतर ते कोस्टा रिकाला रवाना होतील तिथं शांती विद्यापीठाकडून त्यांना आंतरराष्ट्रीय शांती आणि संघर्ष अध्ययनातली पीएचडी प्रदान केली जाणार आहे कोस्टा रिकाचे अध्यक्ष कार्लोस अल्वारादो क्वेसादा यांच्याशी त्यांची चर्चा होईल उच्चस्तरीय शिष्टमंडळाशी होणा या चर्चेतही नायडू सहभागी होणार आहेत महाराष्ट्रात सिंधुद्गवासियांच स्वप्न असलेल चिपी विमानतळाच उद्घात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते होणार आहे यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विविध लोकोपयोगी योजना आणि उपक्रमांचं भूमीपूजन तसंच लोकार्पणही होणार आहे त्यात चांदा ते बांदा योजनेत बहुप्रजातीय मत्स्यबीज निर्मिती केंद्र आणि आनंदवाडी बंदर प्रकल्प यांचं भूमीपूजन सिंधुदुर्गमधला सीसी व्ही प्रकल्प तसंच देवगडमधल्या पवन ऊर्जा प्रकल्पाचं लोकार्पण अशा विविध प्रकल्पांचा समावेश आहे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं निवडणूक आयोग पर्यावरण मंत्रालय आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना निवडणुकांच्या काळात प्लॅसिक्रिपासून बनवलेल्या प्रचार साहित्यावर बंदी घालण्याचा विचार करण्याबाबत एक बस्क्रि आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल यांच्या नेतृत्वाखालील पीठानं हे निदेश दिले आहेत ही बक्कि लवकरात लवकर म्हणजे एका आठवड्याच्या आत आयोजित करण्याचे निर्देश न्यायाधिकरणानं दिले आहेत निवडणुकांच्या काळात प्लॅसिक्रिपासून बनलेल्या प्रचार साहित्यामुळे पर्यावरणाची हानी होत असल्याचा दावा करणाऱ्या एका याचिकेवरच्या सुनावणीच्या वेळी हे निर्देश जारी केले आहेत

त्या काल डेहराडून िक्वे शौर्य सन्मान समारोहात बोलत होत्या

सीतारामन यांच्या हस्ते शहिदांच्या पत्नींना यावेळी सन्मानित करण्यात आलं नवी दिल्लीत उभारण्यात आलेलं राष्ट्रीय युद्ध स्मारक हे देशासाठी बलिदान देणा या शहिदांना आदरांजली वाहण्याचा एक छोटासा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यामध्ये निमलष्करी दलाचं संचालनालय सुरु करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी उपस्थित असलेले मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी दिली

यानुसार सी पी आय आणि व्हिसीके अर्थात विदुथलई चिरुथईगल काच्ची या पक्षांना प्रत्येकी दोन जागा आणि आय जे के अर्थात ांडिया जननायगा काच्ची या पक्षाला एक जागा मिळणार आहे डीएमकेचे अध्यक्ष एम के स्टालीन यांनी अण्णा अरीवलयम या पक्षाच्या मुख्यालयात या करारांवर स्वाक्ष या केल्या काल सीपीएम पक्षाबरोबरची बोलणी अनिर्णित राहिल्याची माहिती सीपीएम सचीव बालकृष्णन यांनी बातमीदारांना दिली मात्र आज डी एम

शनिवारपासून सुरु झालेल्या पावसानं कंदाहर आणि हेल्मंड प्रांताला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे देशाच्या अनेक भागात दळणवळण विस्कळीत झालं असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे या पुरात दोन हजार घरं शाळा अणि रुग्णालयही उद्ध्वस्त झाली आहेत पुरात अडकलेल्या हजारो लोकांची सुटका करुन सुरक्षा दलांनी त्यांना तात्पुरत्या शिबीरांमधे हलवलं आहे

आता पाऊस थांबला असून पाणी ओसरु लागलं आहे मात्र लोक अजून विस्थापितच आहेत उत्तर केरळच्या किनारपट्टीजवळ बुडत असलेल्या एका मच्छिमार नौकेवरच्या पाच मच्छिमारांची काल भारतीय नौदलानं सुका केली

त्यांनी तातडीनं या जहाजाला त्या भागात नेऊन या मच्छिमारांना समुद्रातून बाहेर काढलं भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं शालेय विद्यार्थ्यांसाठी युवा विग्यानी कार्यक्रम सुरू केला आहे अंतराळातल्या घडामोडींविषयी लहान मुलांमध्ये स्वारस्य निर्माण करण्यासाठी अंतराळ तंत्रज्ञान अंतराळ विज्ञान आणि अंतराळात वापर होणाऱ्या गोर्टीची मूलभूत माहिती इस्रोचे शास्वज्ञ देणार आहेत प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामधून प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांची उन्हाळ्याच्या सुर्धित कॅंच देम यंग या दोन आठवङ्यांच्या निवासी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड केली जाणार आहे त्यात सीबीएसई आयसीएसई आणि राज्यांचे अभ्यासक्रम समाविष्ट आहेत यासाठीच्या निवड प्रक्रियेचे निकष यापूर्वीच राज्यांचे मुख्य सचिव आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासकांकडे पाठवले आहेत

काल तामिळनाडूतल्या धर्मापुरी कें झालेल्या एका समारोहात उत्तर पश्चिम मार्गावरच्या धरमापुरी ते मोरप्पुर या नव्या रेल्वेमार्गाची कोनशीला बसविल्यानंतर गोयल बोलत होते

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पाच सामन्यांच्या मालिकेतला दुसरा एकदिवसीय क्रिके सामना आज नागपूर इथं होणार आहे दुपारी दीड वाजता हा सामना सुरु होईल

ऋषभ पंत आणि भुवनेबर कुमार यांच्या अनुपस्थितीत अष्टपद्मूविजय शंकरला आणखी एक सामना खेळण्याची संधी आज मिळू शकेल उर्वरित तीन सामन्यांसाठी ऋषभ पंत आणि भुवनेश्वर कुमार संघात असतील